यावरी निदर्शकांनी निष्ट्रीचक्रिलक झळकावत पाकिस्तान विरोधी घोषणा दिल्या तिथल्या लोकांच्या हक्कांचं संरक्षण आणि स्वातंत्र्यासाठी भारत आणि संयुक राष्ट्राच्या संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावं अशी मागणीही निदर्शकांनी कल्ली या नागरिकांना पाकिस्तानात दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात अनक्विंचं शोषण क्विं जातं तर अनक्विं जण कारागृहात आहक्वीकिंवा बस्तिा झालक्व आहत्तीअसञारोपही या निदर्शकांनी कल्लिआहत्ती संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित क्लिखिा हाफिज सईद आणि मसूद अझहरवर पाकिस्तानं कायदर्धीर कारवाई करावी असं काल अमरिकेती पाकिस्तानला बजावलं आहा द्वक्षिण आणि मध्य आशियातल्या अमरिकेती सहाय्यक प्रभारी सचिव अँलिस वस्ति यांनी काल संयुक राष्ट्रांच्या आमसभविम्यान झालखी एका विशा सत्रात सांगितलं की भारत आणि पाकिस्तानात संवाद व्हावा अशीच अमरिकेखी उठा आहाामात्र भारतात सीमांक्रीकडून होत असलखिा दहशातवादी कारवायांमध्यसिहभागी असलखिा दहशतवाद्यांवर पाकिस्ताननं कारवाई करणं गरजघ्ठीआहठठ स्कॉपिन वर्गातली दुसरी पाणबुडी आय एन एस खांद्वीचं आज मुंबईत माझगाव डॉक क्वे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ता जलावतरण झालं

सशस्त्र सम्रांकी जास्तीत जास्त मजबूत करण्यावर केंद्रसरकारचा भर असल्याचंही तत्त म्हणाल आय एन एस खंदर्दी या पाणबुडीमुळ आरतीय नौदल अधिक सक्षम झालं आह प्राची जाणीव पाकिस्तानला व्हायला हवी असं सांगून दक्तिल्या शांतत्रा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई कळी जाईल असा िगारा त्यांनी दिला पाकिस्तानच प्रिधानमंत्री पाठिब्यासाठी दारोदार फिरून स्वतःच हसं करून घतीआहती असंही त्यांनी सांगितलं माझगाव गोदीत आयएनएस नीलगिरी या लढाऊ नौक्खि जलावतरण राजनाथ सिंह यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्तझिलं

युतीची घोषणा एक दोन दिवसात होईल अशी माहिती शिवसत्ता अध्यक्ष उद्दव ठाकरच्यांनी आज दिली तमुंबईत जिल्हाप्रमुखांच्या मळीव्यात बोलत होत मुतीबाबत अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांबरोबर चांगली बोलणी सुरु आहप्त काही जागांवर कोण जिंकू शकले याबाबत चाचपणी सुरु असल्याचं तक्तिणाल उयाचवळी मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवायचं आहा विसं वचन बाळासाहक्तीना दिलं आहाशिवसैनिक सोबत असताना कोणाचीच भिती नाही असं त्यांनी सांगितलं

या संक्तिस्थळावरुन याचं प्रसारण होईल प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी तसंच डीडी न्यूज यांच्या यूट्यूब चॅनस्राबतही याचं थरीप्रसारण पाहता यड्वेंके

या कराअंतर्गत माध्यमांचं स्वांतत्र्य अबाधित राहावं यासाठी निरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या गटाची स्थापना करायला या सर्व दक्षानी एकमतानं मंजुरी दिली